नक्षल कॅम्प उध्वस्त करण्याच्या गडचिरोली पोलिस दलाच्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं अभिनंदन

नाशिक इथ आयोजित करण्यात आलेल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोंना विषाणू संसर्गच्या पार्श्वभूमीवर स्थगित

मराठी रंगभूमि आणि चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन

ही कारवाई सामाजिक अंतर न पाळणे तसाच मास्कचा वापर न केल्याबद्दल करण्यात आली नागप्रच्या लक्ष्मी नगर धरमपेठ हन्मान नगर धंतोली अशीनगर नेहरूनगर आशा विविध भागांमध्ये महानगर पालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे उपरोक्त कारवाई करण्यात आली

महिलांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे तसंच ब्लढाणा इथ देखील जागतिक महिला दिनानिमित्ताने आरोग्य विभागाने महिलांचा विशेष सन्मान करण्याचे ठरविले आहे त्यासाठी विभागाने कोविड लसीकरणाला येणाऱ्या महिलांकरीता विशेष केंद्रांची व्यवस्था केली आहे

महाराष्ट्र केरळ पंजाब कर्नाटक ग्जरात आणि तामिळनाडू या राज्यांचा त्यात समावेश आहे

केंद्र सरकार सतत सक्रीय रुग्णांची वाढ नोंदविणाऱ्या आणि जेथे कोविड रूग्णसंख्येत सतत वाढ होत आहे अशा दैनंदिन राज्येकेंद्रशासित प्रदेशांच्या संपर्कात आहे दैनंदिन रुग्णसंख्येतील मोठी वाढ दर्शविणाऱ्या महाराष्ट्र आणि पंजाबसाठी उच्च स्तरीय समिती केंद्राकडून निय्क्त करण्यात आली आहे

नक्षल कॅम्प उदध्वस्त नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या भामरागड उपविभागांतर्गत येणाच्या म्रुमभ्शी गावाजवळील महाराष्ट्र छत्तीसगढ़ सीमेवरील जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलाने विशेष नक्षलविरोधी अभियान राबवून नक्षल कॅम्प उद्ध्वस्त करण्याची अभिमानास्पद कामगिरी केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ग्हमंत्री अनिल देशम्ख यांनी केल आहे

नक्षलवादयांनी प्रथम पोलीस जवानांवर गोळीबार केला जवानांनी त्यास चोख प्रत्यृत्तर देत गोळीबार केला त्यामुळे माघार घेत नक्षलवादयांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला

विशेष अभियान पथकाच्या दोन्ही सम्हांवर प्न्हा नक्षलवादयांनी जोरदार गोळीबार केला

याचा फायदा तेथील नक्षली कारवाया कमी होण्यास नक्कीच होईल असा विश्वास ग़हमंत्री देशम्ख यांनी व्यक्त केला आहे परीक्षा पे चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून परीक्षार्थी विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी लवकरच व्हर्च्अल अर्थात ऑनलाईन द्रदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत विद्यार्थ्यांचं परीक्षेचं दडपण द्र करुन सकारात्मकता वाढवण्यासाठी आयोजित या कार्यक्रमासाठी इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेसंबंधीत ताण तणावाशी निगडीत प्रश्न मागवण्यात येत आहेत

या संकेतस्थळावरील ऑनलाईन स्पर्धेतून प्रत्यक्ष सहभागी होता येणाऱ्यांची निवड केली जाणार असून त्यांना परीक्षा पे चर्चा विशेष संचही प्रदान करण्यात येणार आहे

यासंदर्भात त्यांनी आज औरंगाबादमध्ये एक निवेदन जारी केलं कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या उद्रेकाम्ळे हे संमेलन स्थगित करण्यात येत असल्याचं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे साहित्य महामंडळाचे पदाधिकारी राज्यातील अन्य चार साहित्य संस्थाचे पदाधिकारी तसंच आयोजकांशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला असल्याचं ठाले पाटील यांनी या निवेदनात म्हटलं आहे

स्वच्छ शौचालयासारखी मूलभूत गरज शासनाकडून पूर्ण होत नसल्याम्ळे घराच्या उंबरठ्याबाहेर पडलेल्या बालिका क्मारिका तरुणी प्रौढ वृद्ध या वयोगटातील व्यक्तिंची क्ंचबणा होत आहे

याच विषयावर जाग़कता व्हावी म्हणून या चळवळीची स्रुवात येणाऱ्या महिला दिनानिमित हायजेनिक टॉयलेट म्व्हमेंटची नागप्र येथून स्रू करीत आहे असे या मोहीमेच्या संयोजिका अरुणा प्रोहित यांनी स्थानिक टिळक पत्रकार भवन येथे बोलताना सांगितले

दिल्लीत संगीत नाटक अकादमी आणि दिल्ली तसंच म्ंबई आकाशवाणी केंद्रावर वृत्तनिवेदक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं होतं त्यांच्या निधनाबद्दल म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीचा रूबाब वागवणारा चत्रस्र अभिनेता गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे मोधे यांच्या निधनाम्ळे कला क्षेत्राला मार्गदर्शकाची उणीव भासत राहील अशा शब्दात म्ख्यमंत्र्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे

गेल्या सहा दशकांपासून अधिक काळ आपल्या सहजसुंदर अभिनयानं रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या श्रीकांत मोघे यांच्या निधनानं मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना देशम्ख यांनी व्यक्त केली आहे